पी जे

या क्षेपणास्त्राची चार हजार किलोमीटर मारक क्षमता आहे या महिन्याच्या सुरुवातीला आंतर खंडीय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली होती पारंपारीक पद्धतीनं जिल्हा नियोजनाचा आराखडा सादर करण्याऐवजी प्रत्यक्तीविभागानं आगामी तीन वर्षांचं उदिष्ट डोळ्यासमोर ठधूनेच नियोजन करण्याच्या सूचना नंदूरबार जिल्ह्याचप्रालकमंत्री जयकूमार रावल यांनी दिल्या आहप्ती रावल यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा नियोजनाची आढावा बैठक काल झाली त्यावछी तखीलत होत जिल्ह्यातील सिंचन वाढीच्या अनुषंगानं या योजनछ्रे विशृष्ठलक्ष दख्याची गरज दखील त्यांनी व्यक्त क्ली तर कृषी विभागानं जिल्हा स्तरावर कृषी आरोग्य शाळा लवकर कार्यन्वीत करुन शक्किन्यांना बदलत्या परिस्थितीनुसार पीक पद्धतीसाठी मदत करण्याच्या सूचना दक्षील रावल यांनी दिल्या आहत्त्व मुंबईत गोराप्रि शिल्या मोतीलाल नगर मध्यञाज सकाळी दोन मजली शिरत कोसळली

लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचक्रिध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांनी ग्रंथदिंडीचा प्रारंभ कला

या पहिल्या बालकुमार साहित्य संमध्यमाची अध्यक्षा वित्ता नववीची विद्यार्थीनी साक्षी तिगाड ड्री आह रोज्यात प्रथमच जिल्हा परिषदी अशा प्रकारचं संमध्ये आयोजित कलि आह त्याआधी काल सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली

आज संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत चुडासामा यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी द्ःख व्यक्त केलं आहे मुंबईच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात चुडासामा यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

आज होणाऱ्या या लढतीकडञाता सर्वांचं लक्ष लागलं आह मुंबईत कालपासून सुरु झालख्खा प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत ऑलम्पिक पदक विजसीी पी

सिंधूच्या नत्तुवाखालील हैद्राबाद हंटर्सनं विजयी सलामी दिली काल झालखा पहिल्याच सामन्यात हैद्राबाद हंटर्सनं या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलखा पूण सद्धिन एसेस चा पराभव कल्ला